अंत्योदय दिनादरम्यान प्रत्येक स्वच्छाग्रहीला स्वच्छाग्रहींचा गट तयार करायला सांगितलं जाणार आहे प्रत्येक गटानं आपलं गाव हगणदारी मुक्त करण्याच्या दिशेनं काम करण्याचे निर्देश पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं दिले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे ते एकात्मिक मानवता आणि अंत्योदयचे प्रणेते होते असं मोदी यांनी ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करतील

यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उद्योगमंत्री सुभाष देसाई गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता शिक्षणमंत्री विनोद तावडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या मंत्र्यांचा समावेश आहे सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्या या आढावा बैठकीला संबंधित मंत्रीदेखील उपस्थित होते या मंत्र्यांकडून विभागाच्या योजना आणि कार्यक्रमांची माहिती मागवण्यात आली होती असं सूत्रांनी सांगितलं

आयातदारांकडून डॉलर्सची मागणी वाढल्यामुळे रुपया घसरला दुबई इथं सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे

आकाशवाणीच्या एफएम रेनबो वाहिनीवरून संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून सामन्याचे धावत समालोचन ऐकता येईल